नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम असून आज पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर निफाडमध्ये तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे नाशिकमध्ये पंचवटीतल्याल गोदा घाटावर काल रात्री दोन जणांचा थंडीमुळे मृत्यू झाला औरंगाबाद शहरात आज सकाळी आठ पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं अरबी समुद्रात उत्तरेकडून पश्चिमेकडे थंड वारे वाहू लागल्यानं हवेत गारवा निर्माण झाला असून त्याचा आंबा पिकांवर परिणाम होऊ शकतो अशी भीती कृषी विभागानं व्यक्त केली आहे दोन तीन दिवस हेच वातावरण कायम राहिलं तर आंब्याच्या मोहरावर त्याचा परिणाम होऊ शकतो

सध्या आंब्याला चांगलाच मोहर आलेला असून यंदा चांगलं पीक येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच थंडी पसरल्यानं बागायतदारांची चिंता वाढली आहे बदलत्या हवामानाचा फटका मच्छिमारी व्यवसायालाही बसला आहे

त्यामुळं गेल्या दोन दिवसात आवक घटल्यानं माशांचे भाव वाढले आहेत जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीवर पांढरद ते निंभोरा दरम्यान नाबार्ड कडून मंजूर झालेल्या पुलाचं भूमीपूजन आज सकाळी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झालं

सोलापूर जिल्ह्यात आज पहाटे शस्त्रास्त्रानं भरलेली कार पकडल्यानंतर गुंड आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली या चकमकीत एक गुंड ठार झाला तर तीन पोलीस जखमी झाले सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उलेगाव श्रे पोलीस गस्त घालत असताना संशय आल्यान त्यांनी ही कार थांबवली या कारमध्ये चार पाच व्यक्ती तसंच शस्त्रास्त्र आणि दारुगोळा होता पोलिसांनी विचारपूस सुरु करताच गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात कारचालक ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं मुंबईत चेंबूर शिल्या माहूल भागात एका शिरतीला आज सकाळी नऊच्या सुमाराला आग लागली आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं दुर्घटनास्थळी धाव घेऊन पाऊण तासात आग आटोक्यात आणली या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे नाशिक शहरात सुरू असलेल्या बाल येशू यात्रेची आज सकाळी सांगता झाली जगातल्या मोजक्या बाल येशू मंदिरांपैकी नाशिकये मंदिर असून दरवर्षी फेब्रवारी महिन्यात तिथं यात्रा भरते यंदा यात्रेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं देशभरातून लाखाहून आधिक भाविकांनी हजेरी लावली यावेळी दर तासाला विविध भाषांमधून प्रार्थना करण्यात आल्या

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर प्रिया पुनिया झटपट बाद झाली

मात्र स्मृती बाद झाल्यानंतर आवश्यक धावगती वाढत गेली

पश्चिम रेल्वेतर्फे एक महिना चालणा या भारतीय रेल्वे गौरवशाली वारसा सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे

या प्रदर्शनात पश्विम रेल्वेचा आदर्श तिहास विविध छायाचित्र आणि कलाकृतींच्या आधारे मांडला जाईल असं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितलं औरंगाबाद आज मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं पू

देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित पू लं चं साहित्य या विषयावरच्या चर्चासत्राचं उद्वाटन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते झालं साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ विनोदी लेखक मुक्द टाकसाळे आणि डॉ शिरीष देखणे यांचं निबंधवाचन झालं आदिवासी रत्न ठका बाबा गांगड यांचं आज सकाळी साडे आठ वाजता दुःखद निधन झालं

त्यांचा अंत्यविधी आज दूपारी चार वाजता वाजता होणार आहे